सुक्षित राहा आणि कोरोना संसर्ग रोखण्यासाठी मास्क वापरा हात वारंवार स्वच्छ धुवा आणि सुरक्षित अंतर राखा

महाराष्ट्र केरळ उत्तर प्रदेश तमिळनाडू दिल्ली आंध्र प्रदेश पश्चिम बंगाल आणि छत्तीसगड या राज्यांना संसर्गाचा मोठा फटका बसला असून त्याबाबत सविस्तर माहिती देणारा अहवाल केंद्रीय आरोग्य सचिवांनी काल केंद्रीय गृह सचिवांकडे सादर केला पंतप्रधान मोर्दीनी गेल्या काही दिवसांत अनेक बैठका घेत कोरोना स्थितीचा आढावा घेतला आहे त्यांनी राज्यांचे मुख्यमंत्री लस उत्पादक ऑक्सिजन उत्पादक औषध कंपन्यांचे प्रतिनिधी यांच्याशी चर्चा केली आहे

परिस्थितीचा आढावा घेऊन योग्य निर्बंध लागू करावेत अशा सूचनाही गृह मंत्रालयानं राज्यांना दिल्या आहेत कोरोना संसर्ग रोखण्यासाठी आरोग्य मंत्रालयानं सांगितलेल्या नियमांचं काटेकोर पालन करण्याच्या सूचना गृह मंत्रालयानं केली आहे

या निर्बधांची मुदत वाढवल्याचे आदेश राज्य शासनानं जारी केले आहेत

देश कोरोना बिहारमध्ये कोरोना रुण्ण संख्येत वेगानं वाढ होत आहे

मध्य प्रदेशात ऑक्सिजनची उपलब्धता पाच पटींनी वाढली असल्याचं मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी काल सांगितलं कोरोना रुग्ण आढळण्याचा दरही कमी झाला असल्याचं त्यांनी सांगितलं उत्तर प्रदेश सरकारनं आता शनिवार रविवार बरोबरच सोमवारीही संचारबंदी लागू केली आहे

ओडिशामध्ये तातडीनं लशींच्या मात्रा पाठवाव्यात अशी विनंती ओडिशा सरकारनं सीरम आणि भारत बायोटेक या दोन्ही लस उत्पादक कंपन्यांना केली आहे

ऑक्सिजन एक्स्प्रेस महाराष्ट्र उत्तर प्रदेश मध्य प्रदेश आणि दिल्ली नंतर आता हरियाना आणि तेलंगण या राज्यांमध्येही ऑक्सिजन एक्स्प्रेस पोहोचणार आहे ओडिशामधून निघालेले दोन ऑक्सिजन टँकर हरियानामध्ये पोहोचणार असून तेलंगणमधून पाच रिकामे ऑक्सिजन टँकर भरण्यासाठी ऑक्सिजन एक्स्प्रेस ओडिशाच्या दिशेनं धावत आहे

नव्या रुग्णांसाठी रुग्णालयातील खाटा लवकरात लवकर उपलब्ध करून देण्यासाठी दिल्ली उच्च न्यायालयानं याबाबत निर्देश दिल्यानंतर आयआरडीएआयनं हे आदेश दिले आहेत

कल चाचण्या पश्चिम बंगालमध्ये काल विधानसभा निवडणुकीचा आठवा टप्पा पार पडल्यानंतर निवडणूक झालेल्या चार राज्ये आणि एका केंद्रशासित प्रदेशातील मतदानोत्तर कल चाचणीचा अंदाज काल जाहीर करण्यात आला बहुतांश मतदानोत्तर कल चाचण्यांनुसार पश्चिम बंगालमध्ये तृणमूल कॉंग्रेस पक्षाला सर्वाधिक जागा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे तर काही अंदाजांनुसार भाजप आणि तृणमूल कॉंग्रेस पक्षात अटीतटीच्या सामना होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे आसाममध्ये भाजपच्या विजयाची शक्यता वर्तवण्यात आली आहे

केरळात डावी लोकशाही आघाडी पुन्हा सत्तेवर येईलं असा बहुतांश मतदानोत्तर कल चाचण्यांचा अंदाज आहे तर तमिळनाडूत सत्तांतर होऊन द्रमुक आणि कॉंग्रेस आघाडीला बहुमत मिळण्याचा अंदाज आहे

शासनाला पाचशे कोटीपर्यंत अतिरिक्त रक्कम उभारण्याचा पर्याय उपलब्ध असेल ही विक्री शासनाच्या अधिसुचनेत नमूद केलेल्या अटी आणि शर्तींच्या अधीन राहून करण्यात येईल या कर्जाद्वारे मिळालेला रकमेचा विनियोग महाराष्ट्र सरकारच्या विकास कार्यक्रम संबंधीच्या खर्चास अर्थपुरवठा करण्यासाठी केला जाईल असं सरकारनं काल प्रसिद्धीला दिलेल्या पत्रकात म्हटलं आहे

पंजाब हरियाना मध्य प्रदेश राजस्थान उत्तराखंड चंडीगड हिमाचल प्रदेश दिल्ली जम्मू काश्मीर आणि गुजरात या राज्यांमधून किमान आधारभूत किंमत देऊन ही खरेदी करण्यात आली

शर्मा यांनी माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या विविध विभागांमध्ये योगदान दिलं असून त्यांनी पाटणा इथं आकाशवाणीच्या वृत्त विभागाचे प्रमुख म्हणूनही काम केलं होतं सध्या ते डेप्युटी रजिस्ट्रार ऑफ न्यूज पेपर्स म्हणून कार्यरत होते

मात्र पृथ्वी शॉ यानं पहिल्याच षटकात सहा चेंडूंवर सहा चौकार मारत आक्रमक पवित्रा घेतला त्यानं शिखर धवन याच्या साथीनं संघाचा विजय आवाक्यात आणला

नमस्कार